औरंगाबादमधे लासूर इथल्या पीक विमा केंद्राची पाहणी केल्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते अनेक योजनांमधे दलाल शिरले आहेत पीक विम्याबाबतही दिरंगाई होत आहे अशी दिरंगाई करणा यांना सरकारनं वठणीवर आणावं शेतक यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना सातत्यानं पाठपुरावा करत आहे आताही गरज भासली तर शेतक यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं ते म्हणाले विमाकंपन्यांनी शेतक यांना सहकार्य करावं अन्यथा त्यांची मुंबईतली कार्यालयं राहाणार नाहीत असा आक्रमक पवित्राही त्यांनी यावेळी घेतला राज्यात टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये राज्य मार्ग परिवहन मंडळातल्या चालक आणि वाहक पदांच्या रिक्त जागांवर सरळसेवेने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली यामध्ये औरंगाबाद जालना परभणीसह बारा जिल्ह्यांचा समावेश आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्लीत आघाडीच्या अर्थतज्ञांशी संवाद साधणार आहेत विकास आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक धोरणाच्या रुपरेषेवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे नीती आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं आहे क्षेत्रीय तज्ज्ञ आणि उद्योजकही या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे

मात्र हे विधेयक मांडण्यासाठी ते उभे राहताच विरोधी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला

आय एम आय एम चे खासदार असद्दीन ओवीसी यांनी आक्षेप घेत विधायकाला विरोध केला केंद्र सरकारनं घेतलेल्या स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात पहिला तर देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे

झारखंडमधल्या गिरिधीह जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला असून तेलंगणातलं पेडापल्ली हे तिसऱ्या स्थानी राहिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे यवतमाळ नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

अहमदनगर एम आय डी सी तल्या मुळा धरणातून आणल्या जाणाऱ्या पाण्यातून बीड जिल्ह्याला पाणी दिले जात आहे मुळा धरणातून बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावांसाठी टँकर भरण्यास शासनाने परवानगी दिली आहे

मुंबईत माझगाव गोदीत नौदलाच्या विशाखापट्टणम या बांधकाम सुरु असलेल्या युद्धनौकेवर काल संध्याकाळी लागलेल्या आगीत एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला अम्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत

भारतीय संघात समावेश झालेल्या ऋषभ पंतच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल

पंकज आता प्रत्येक प्रकारातली आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा खेळणारा जगातला एकमेव खेळाडू बनला आहे